राज्यातल्याहोतकरुतरुणांच्यास्टार्टअप्सनापेटंटगुणवत्तापरीक्षणआणिप्रमाणपत्राकरताअर्थसहाय्यदेणाऱ्या दोन योजनांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ

मुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांच्याहस्तेकालसह्याद्रीअतिथीगृहातयायोजनांचाप्रारंभकरण्यातआला कौशल्यविकास रोजगारआणिउद्योजकताविभागांतर्गतमहाराष्ट्राज्यनाविन्यतासोसायटीमार्फतयादोन्हीयोजनाराबवल्याजाणारआहेत यादोननवीनयोजनांचाप्रारंभम्हणजेनव्यायुगाचीसुरुवातअसल्याचंमुख्यमंत्रीम्हणाले

हेलक्षातघेऊनविभागानंकामकरावं यासंदर्भातल्यासरकारच्यायोजनांचीअंमलबजावणीवेगानंकरूनराज्यातसमृद्धीआणावी उत्पादनाचादर्जाचांगलाराखतानाउत्पादीतमालाच्याविक्रीसाठीबाजारपेठसंशोधनावरहीभरद्यावा अशासूचनाहीमुख्यमंत्र्यांनीयावेळीकेल्या यावेळीकौशल्यविकासमंत्रीनवाबमलिक क्रीडाआणियुवककल्याणमंत्रीसुनीलकेदार कौशल्यविकासराज्यमंत्रीशंभूराजदेसाई महाराष्ट्रराज्यनाविन्यतासोसायटीचेसहअध्यक्षजेष्ठवैज्ञानिकडॉ

कौशल्यविकासच्याविविधयोजना स्टार्टअप्सआदीसर्वांमध्येराज्यालाप्रथमक्रमांकावरठेवण्याचेआमचंध्येयआहे यासाठीअनेकयोजनाहातीघेतल्याअसूनभविष्यातहीत्यातनवनवीनयोजनांचीभरपडणारआहे असंनवाबमलिकयांनीयावेळीसांगितलं वांद्रे श्विकौशल्यविकासविभागाचंआंतरराष्ट्रीयदर्जाचंकेंद्रबांधण्याचंप्रस्तावितआहे असंतेम्हणाले

कोरोना संकट काळात महापालिकेला मदत करणाऱ्या हॉटेलांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे

धोकादायकशालेय मारतींचीदुरुस्ती मुख्याध्यापकअधिकाराचंविकेंद्रीकरण माध्यमिकशालान्तपरीक्षेतउत्तीर्णविद्यार्थ्यांनाआर्थिकमदत आदीबाबींसाठीनिधीचीभरीवतरतूदकेलीआहे

राष्ट्रीयआरोग्यअभियानाच्यामाध्यमातूनराज्याच्याप्रामीणभागातल्यामहिलांसाठीअत्याधुनिकआणिअद्ययावतफिरतेदवाखानेसुरू करणारअसल्याचीमाहितीआरोग्यमंत्रीराजेशटोपेयांनीदिली महिलांनाघरातूनरुग्णालयातनेण्यासाठीविशेषतःगरोदरमहिलांनारुग्णालयातूनत्यांच्याघरीसुरक्षितसोडण्यासाठीहीसुविधाअसणारआहे याफिरत्यादवाखान्यातचाचणीप्रयोगशाळेचीसुविधाअसणारआहे

ग्रामीणभागातप्रत्येकजिल्हयालाप्रत्येकीदोनफिरतेदवाखानेअसणारआहेत

बीडबरोबरचअहमदनगर जालनायाजिल्ह्यांमध्येदेखीलहीवसतिगृहंसुरूकेलीजातील असंत्यांनीसांगितलं बीडजिल्ह्यातप्रत्येकमतदारसंघातएकवसतिगृहउभारणारअसल्याचीघोषणाहीमुंडेयांनीयावेळीकेली केंद्रीयअर्थमंत्रीमहिलाअसतानादेखीलअर्थसंकल्पातमहिलांसाठीकोणताहीचांगलानिर्णयघेतलानसल्याचाआरोपकरीतनाशिकजि ल्ह्यातभगूर शिराष्ट्रवादीमहिलाकाँग्रेसनंकालरस्त्यावरगॅसशेगडीमांडूनआंदोलनकेलं देशातउज्ज्वलागॅसच्याकनेक्शनचीमर्यादाएककोटींपर्यंतवाढवण्याचीघोषणाकेली मात्र त्याचवेळीअर्थसंकल्पातश्वनदरावरअधिभारलावण्याचीघोषणाकरूनसर्वसामान्यजनतेवरचभारटाकल्याचाआरोपआंदोलकांनीकेला लातूरजिल्ह्याच्याऔसातालुक्यातलोदगाधिबांबूपासूनफर्निचरतयारकरण्याचाकारखानालवकरचसुरूहोतआहे त्यासाठीप्रशिक्षणघेतलेलेकुशलकामगारकुडाळयेथूनयेतआहेत यामाध्यमातूनउद्योगाचनवंदालनसुरुहोतअसल्याचीमाहितीएनबारच्यासुकाणूसमितीचेसदस्यसंजीवकरपेयांनीवार्ताहरपरिषदेतदिली लोदगा क्वेफिनिक्सफाउंडेशन बांबुडिप्लोमा जीनियरिंगकॉलेजसुरूकरतअसूनत्यालाराज्यशासनानंमान्यतादिलीअसल्याचंहीत्यांनीसांगितलं

तीनजखमींनातातडीनंनागपूरलाहलवलंआहे यास्फोटाचीचौकशीकामगारअधिकाऱ्यामार्फतकरण्याचेआदेशदिलेआहेत चौकशीअंतीदोषींवरकारवाईहोईल असंघटनास्थळाचीपाहणीकेल्यानंतरजिल्हाधिकाऱ्यांनीबातमीदारांशीबोलतांनासांगितलं

याचीमाहितीमिळताचअग्निशमनदलाच्याजवानांनीतातडीनंघटनास्थळीधावघेतली दोन अडीचतासांच्याप्रयत्नानंतरहीआगआटोक्यातआणण्यातत्यांनायशआलं आगीतकुणीहीजखमीझालेलंनाही

याच मारतीतअर्थमंत्रालयआणिआयकरविभागाचंहीकार्यालयआहे

त्यांच्यापार्थिवावरआजसंध्याकाळीचारवाजताधरणगावातअंत्यसंस्कारकेलेजाणारआहेत

नंतरछगनभुजबळयांच्यासहत्यांनीकाँग्रेसमध्येप्रवेशकेलाहोता

वाहनचालवण्याचापरवानाआणिनूतनीकरणकरतानावैद्यकीयप्रमाणपत्रासंदर्भातअधिकपारदर्शकताठेवणंगरजेचंअसणारआहे असंपरिवहनमंत्रीअनिलपरबयांनीसांगितलं

गेल्याकाहीदिवसातथंडीगायबझालीहोती मात्र कालरात्रीकाहीप्रमाणातथंडीजाणवतहोती